हंगामी सभापती डॉ विरेंद्र कुमार यांनी सभादांना शपथ दिली सर्वप्रथम प्रधानमंत्री आणि सभागृह नेते नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आणि सभासदांचं स्वागत केलं त्यानंतर राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी डी

सदानंद गौडा हरसिम्रत कौर बादल रवी शंकर प्रसाद संतोष गंगवार यांच्यासह इतरांनी खासदरपदाची शपथ घेतली राज्यसभेचं सत्रं येत्या गुरुवापासून सुरु होणार आहे

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली अधिवेशाच्या सुरुवातीलाच विधानभवन परिसरात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आणि कालच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आणि दृष्काळावर त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम नवीन मंत्र्यांच्या परिचय करुन दिला तसंच अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी काल राजीनामा दिलेल्या सहा आमदारांचे राजीनामे स्वीकारले त्याशिवाय गिरीश बापट अनिट गोटे राधाकृष्ण विखे पाटील प्रतापराव चिखली उन्मेश पाटील हेमंत पाटील तसंच सय्यद इमतियाज जलील यांचे राजीनामेही स्वीकारले

देशाच्या विकासदाराचा आकडा फुगवून सांगितलेला असून त्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आक्षेप मुंडे यांनी यावेळी सांगितलं याला उत्तर देताना अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी स्थिर किंमतीवर आधारित असल्यामुळे त्यात कोणताही बदल करण्याचा प्रश्रच येत नाही असं स्पष्ट केलं राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधीमंडळात सादर झाला

सिंचनाखाली किती क्षेत्र आहे याची यंदाच्याही आर्थिक पाहणी अहवालात माहिती नाही महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात देशात तिसरा क्रमांक आहे राज्यातल्या शाळा उन्हाळी सुटीनंतर आजपासून सुरु होत आहेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप आणि माध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्याचं शासनातर्फे सांगण्यात आलं आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात आज सर्व मराठी शाळा सुरू झाल्या शाळेत मुलं येताच त्यांचे अनोख्या उत्साहात स्वागत करण्यात आले मुलांचे शिक्षकांनी औक्षण केले पहिल्याच दिवशी संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते गणवेषांचे वाटप करण्यात आले आयएमए अर्थात भारतीय वैद्यकीय महासंघाने पश्चिम बंगालच्या संपकरी डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे

राज्यातल्या शासकीय तसंच खाजगी रुग्णालयातले डॉक्टर्स यात सहभागी झाले आहेत

बचाव पथकाच्या मदतीने नदीच्या पात्रात बुडालेल्या तीन जणांची शोध सुरु आहे

रोहित शर्माला सामनावीर घोषित करण्यात आल